केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल एका व्ततसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली

स्वावलंबी भारत होण्याच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं ते म्हणाले चीनच्या कंपन्यांवर प्रतिबंध घालण्याचं धोरण लवकरच जाहीर केलं जाणार असून राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांना चांगल्या संधी मिळाव्या म्हणून नियम शिथिल करण्यात येत असल्याचंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं दरम्यान भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएलनं फोर जी नेटवर्कमध्ये सुधारणा आणि विस्तार करण्याची निविदा रद्द केली आहे यावर्षी मार्च महिन्यात ही निविदा जारी करण्यात आली होती

याबाबत काल आरोग्य विभागानं शासन निर्णय जारी केला रुग्णवाहिका अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया संबंधित महापालिका आयुक्त आणि महापालिकेच्या हद्दीबाहेर जिल्हाधिकारी राबवणार आहेत अधिग्रहित केलेली या रुग्णवाहिका जास्त गंभीर नसलेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येतील जिल्ह्यांतली रुग्णालयं स्वयंसेवी संस्था यांच्याकडील रुग्णवाहिका प्राधान्यानं अधिग्रहीत करण्यात येतील आणि त्यानंतरही गरज भासल्यास खासगी वाहन पुरवठादारांची वाहनंदेखील रुग्णवाहक वाहन म्हणून अधिग्रहीत केली जातील खासगी रुग्णवाहिकांसाठी अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर या वाहनांचा दरही निश्चित करण्यात येणार आहे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण या वाहनांचा भाड्याचा दर निश्चित करील

काल डॉक्टर दिनाच्या निमित्ताने केलेल्या द्वीटमध्ये पंतप्रधानांनी या संकट काळात डॉक्टर तसंच परिचारिका भगवंताचं रूप असल्याचं म्हटलं आहे देशासाठी सेवा देणाऱ्या सर्वांचा सन्मान करण हे प्रत्येक नागरिकांच कर्तव्य असल्याच पंतप्रधान म्हणाले

रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी देत असलेल्या अमूल्य योगदानासाठी जावडेकर यांनी डॉक्टरांचे तसंचं आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही डॉक्टरांच्या सेवा आणि समर्पणाला सलाम करत असल्याचं म्हटलं आहे राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रुग्णसेवेसाठी झटणाऱ्या डॉक्टर्सना उद्देशून पत्राद्वारे संदेश दिला आहे

यामध्ये सिडको एन आठ आरेफ कॉलनी लोटाकारंजा अहिंसा नगर रशिदपुरा आझाद चौक आणि रेहमानिया मशिद परिसरातल्या रुग्णांचा समावेश आहे त्याचबरोबर गंगापूर आणि जालना इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचाही काल औरंगाबाद इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला

उपचारानंतर कोरोना विषाणुमुक्त झालेल्या नऊ रुग्णांना काल सुटी देण्यात आली

तर काल पाच रुग्णांना बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं

भांडेगाव इथले दोन तर वसमत पिंपळखुटा हिंगोली आणि औैंढा नागनाथ इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे

उस्मानाबाद आणि तुळजापूर तालुक्यातले प्रत्येकी दोन तर परंडा आणि उमरगा तालुक्यातला प्रत्येकी एक रुग्ण आहे

यात नांदेड शहरातले चार आणि कंधार तालुक्यातला एक रुग्ण आहे

तर जिल्ह्यात काल नऊ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

यात परभणी शहरातले दोन तर पाथरी तालुक्यातला एक रुग्ण आहे

दरम्यान शहरात मंगळवारी कोरोना विषाणू बाधित आढळलेला रुग्ण एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता तसंच त्याने अनेकांसोबत संपर्कही साधला या सर्वांचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी नऊ जुलैपर्यंत टाळेबंदीची घोषणा केली आहे या दरम्यान फक्त जीवनावश्यक वस्तंचा प्रखठा सुरू राहणार आहे जिल्हाधिकारी कार्यालय ग्रामीण विकास वीज मंडळ यांचेच कार्यालय सुरू राहतील तर बँका खाजगी कार्यालय इतर आस्थापना ह्या पूर्णपणे बंद राहतील असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं

औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादर्भाव आणि त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं आयोजित बैठकीत ते काल बोलत होते कोविड योद्ध्यांना सुरक्षा साहित्य आणि निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही सत्तार यांनी यावेळी दिली सोयगावच्या सावळदबारा बनोटी तसंच सिल्लोडच्या शिवना आमठाणा अंधारी आणि इतर ठिकाणी कोविड सेंटरचं नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यावेळी दिल्या

येत्या चार ऑक्टोबरला ही परीक्षा होणार आहे

प्रथम येणाऱ्या विनंतीस प्राधान्य या नियमाने केंद्र बदल केला जाईल असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे

केंद्र सरकारच्या सहसचिव पदापेक्षां कमी दर्जाच्या सर्व पदांची भरती या मंडळामार्फत केली जाईल

मंडळाच्या अध्यक्षपदी भारत प्रकाशनचे संचालक जगदीश उपासने यांची नियुक्ती करण्यात आली असून या मंडळामध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे प्रसारण सहसचिव हे पदसिद्ध सदस्य असतील याशिवाय अन्य चार सदस्यांचा मंडळात समावेश आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गतचं संतपीठ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं

संतपीठाची इमारत लवकरच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्वाधीन करण्यात येईल आणि येत्या शैक्षणिक वर्षापासून संत वाङ्मयाच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील असंही सामंत यावेळी म्हणाले संत वाङमयाचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं

त्यांनी काल मंत्रालयात या उपक्रमाचा प्रारंभ केला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

विद्यमान सरकारला मराठा आरक्षणाबाबत गांभीर्य नाही गेल्या सहा महिन्यात मराठा आरक्षण शिव स्मारक आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाची एकही बैठक सरकारने घेतलेली नाही याकडे मेटे यांनी लक्ष वेधलं मराठा आरक्षण आंदोलनात ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या वारसांना दहा लाख रुपये आणि शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन हवेत विरलं असून कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे कायम असल्याचं सांगत हे सरकार मराठा समाजाच्या विरोधात असल्याचा आरोप मेटे यांनी केला आहे

पालख्यांसोबत आलेल्या वारकऱ्यांपैकी फक्त पाच वारकऱ्यांना दर्शनाची परवानगी तसंच दोन जुलैला पंढरपुरातून परतीसाठी प्रस्थान करण्याच्या सूचना प्रशासनाकडून सर्व पालखी प्रमुखांना देण्यात आल्या होत्या यानंतर सर्व पालखी प्रम्खांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या मठात बैठक घेतली विविध पालख्यांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते या पालख्या सर्व नियम अटी पूर्ण करून आषाढी वारीसाठी पंढरप्रात आल्या आहेत त्यामुळे सर्व पालख्या पौर्णिमेपर्यंत पंढरीत राहू द्याव्या आणि सर्व पालखी सोहळ्यासह आलेल्या वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी परवानगी मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त राज्यातल्या जनतेला श्भेच्छा देत संपूर्ण जगाच्या आरोग्य आणि आनंदासाठी प्रार्थना केली आहे समाजात सद्भावाची शिकवण रुजवणाऱ्या संतमंडळींना नमन करत असल्याचं त्यांनी ड्विट सदेशात म्हटल आहे

काल पहाटे सजवलेल्या एका वाहनातून आनंदी स्वामी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमांचं पालन करत मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला

वसंतराव नाईक यांनी कृषी आणि सिंचन क्षेत्रात केलेल्या कार्याचा ठाकरे यांनी एका अभिवादन संदेशातून गौरवपूर्ण उल्लेख केला उपम्रख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही मंत्रालयात नाईक यांच्या प्रतिमेला पृष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

या वेळी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यासह उपस्थितांनी नाईक यांना आदरांजली वाहिली औरंगाबाद इथं जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ कल्याण काळे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी वसंतराव नाईक यांना आदरांजली वाहिली

राज्यातल्या कोणत्याही कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्याला अद्याप एक रुपयाही अनुदान मिळालेलं नसून घोषणेची अमंलबजावणी करावी अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आहे

यावेळी त्यांनी नानाजी देशमुख क्रषी संजीवनी सप्ताह जनजागृती रथाला हिरवा झेंडा दाखवून जनजागृतीचा श्रभारंभही केला

आणि एकंदर गावाची जी ग्राम कृषी संजीवनी समिती आहे याचे माध्यमातून हा प्रकल्पाचा संदेश आपण प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे

एका द्कानातून सर्रासपणे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली

या नागरिकांकडून दंड वसूल करुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गणेशोत्सवा ऐवजी यंदा आरोग्य उत्सव साजरा करण्याचं मंडळानं ठरवलं आहे

हे प्रमाण धरणाच्या मृत साठ्याच्या पन्नास टक्के एवढं असलं तरीही पुढचे सहा महिने लातूर शहराचा पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला असल्याचं महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितलं

या मदतीचा धनादेश काल त्यांनी पोलीस अधीक्षक राजेंद्र माने यांच्याकडे सुपुर्द केला

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी होती मात्र राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी पक्षांमध्ये सामील झाली आहे त्यामुळे सध्या महापालिकेत विरोधी पक्ष नसल्याचं भाजपनं आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे